त्यांच्यापैकी अनेकांना धुरामुळे गुदमरण्याचा त्रास होत असून त्यांना राममनोहर लोहिया जयप्रकाश नारायण आणि हिंदूराव रुग्णालयात दाखल केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प झाली आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे ते आज सिंधुदुर्गातल्या कणकवली इथं वार्ताहरांशी बोलत होते हे स्थगिती सरकार आहे अशी टीकाही राणे यांनी केली केवळ कंत्राटदारांकडून पैसे उकळणं हा यामागचा उद्देश आहे असा आरोप त्यांनी केला महाविकास आघाडीच्या सरकारनं क वर्गाअंतर्गतच्या कोकणातल्या पर्यटन योजनांना दिलेल्या स्थगितीविरोधात भाजपा सिंधुद्र्ग जिल्हात आंदोलन करणार आहे

आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्धभूमीवर आज भाजपाच्या गाभा समितीची बैठक झाली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या समिकरणामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे

त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे नक्की पक्षात आपल्यावर सातत्याने अन्याय होत असून अशीचपरिस्थिती राहीली तर मला वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल असा अप्रत्यक्ष इशाराच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षीय नेतुत्वाला दिला आहे जळगाव इथं उत्तर महाराष्ट्राच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खडसे यांनी भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहारांशी बोलत होते

गेली चाळीस वर्षे पक्षवाढीसाठी योगदान दिलं आहे असं असताना आपल्याला कोअर कमिटीतून काढून टाकण्यात आलं पक्षातील काही नेते मला लक्ष्य करत आहेत असा आरोपही खडसे यांनी केला

दलाल आणि व्यापा यांकडून होत असलेल्या कथित कर चोरीप्रकरणी प्राप्तीकर विभागानं ही कारवाई केली मुंबई कोलकाता कानपुर दिल्ली नोएडासहीत हैद्राबाद तसंच अनेक ठिकाणी छापे घालण्यात आल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं आहे या छाप्यांमधून शेअर दलाल आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबतची संपूर्ण कार्यपद्धतीच समोर आली आहे त्यानुसार मुंबई शेअर बाजारातील भांडवली नफ्यासंदर्भातला आर्थिक गैरव्यवहारदेखील उघड झाला आहे

खतरनाक नक्षलवादी पार्वती सडमेकला महाराष्ट्र पोलीसांनी गडचिरोली जिल्ह्यात अटक केली भामरागडच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात ती कार्यरत होती आणि तिच्यावर सहा लाख रुपयांचं इनाम होतं न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिंगोली क्वे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद नविन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन आढावा बैठक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली शिंगोली या गावची मोजणी झाली असुन चार गावची मोजणी बाकी असल्याचं रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं